या पॅकेजच्या त्वरित आणि प्रभावी अंमलबजावणीकडे केंद्र तसेच राज्य सरकारांचे लक्ष आहे

अमरावती शहरात आज दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सात रुग्ण आढळून आले आहेत

अन्य जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात नागरिक परातल्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडल्याचं दिसून आलं आहे

ही कारवाई सहआयुक्त अन्न यांच्या नेतृत्वात करण्यात आली शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकेकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची आणि ते सादर करण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच प्रेसे असून बँकांनी शेतकऱ्यांना एनओसी मागू नये असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे वाशिम जिल्हयात गेल्या खरीप हंगामात सोयाबीन उत्पादन घटल्यामुळ शेतकऱ्यांच आर्थिक न्कसान झाल होत त्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात उच्चांकी वाढ करण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्रशासन मागील अनेक महिन्यापासून उगवन क्षमता आणि बीज प्रक्रिया कार्यक्रम राबवित आहे

त्यांच्या भरीव कार्याम्ळे यावर्षी नक्कीच सोयाबीनचे उत्पादन वाढण्यास मदत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे गोरगरीब गरज् व्यक्तींना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत या योजनांतून अमरावति जिल्ह्यातील परतवाडा अचलपूर हे जूळे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने बीओटी तत्वावर एक हजार घरक्ले साकारण्याचा निर्णय जलसंपदा कामगार राज्यमंत्री बच्च् कडू यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला या दृष्टीने आवश्यक निधी आणि इतर प्रक्रिया तत्काळ पाठप्रावा करून पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री कड् यांनी यावेळी दिले विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा निर्णय महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातल्या तरत्दीन्सारच घेतला जाईल असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्पष्ट केलं असून याबाबतचं पत्रं त्यांनी काल म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पाठवलं आहे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या तर त्याचा विदयार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल असं राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे

ही घोषणा करताना कायदेशीर बाबींचा विचार झाला नसून या निर्णयाचे दुरगामी परिणाम होतील त्यामुळे कुलपती या नात्यानं राज्यपालच परीक्षांबाबत अंतिम निर्णय घेतील असं कोश्यारी यांनी पत्रात नमूद केलं आहे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक कष्टकरी ऊसतोडणी मज्रांसाठी जीवनभर संघर्ष करणारे माजी उपमुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पृण्यतिथीनिमित्त उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली गोपीनाथराव मुंडे यांच्या रूपाने महाराष्ट्राला संघर्षशील लोकनेता दिलदार विरोधी पक्षनेता लाभला असं त्यांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे प्ण्याच्या प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेने कोरोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी नवीन ऑनलाईन तंत्र विकसित केलं आहे संशयित रुग्णाच्या छातीच्या एक्स रे वरुन रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही हे या यंत्राच्या माध्यमातून लक्षात येतं त्यासाठी रुग्णाच्या लाळेच्या तपासणीची गरज नाही

निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता किनारपट्टीलगतच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असं आवाहन उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे वादळाची तीव्रता कमी झाल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पड् नये असंही पवार यांनी म्हटल्याचं म्हटलं आहे दरम्यान म्ंबईहन स्टणाऱ्या अनेक विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळा या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आल्या असून विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत

अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात काल रात्री जोरदार पाऊस झाला या पावसामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

काही ठिकाणी वादळासह पाऊस झाल्याने वीजप्रवठा खंडित झाला होता पेरणीसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे नागप्र आणि वाशिम इथ आज संध्याकाळी माध्यम स्वरूपाची पर्जन्य वृष्टी झाली आज आणि उद्या येणाऱ्या अति तीव्र निसर्ग चक्रीवादळामध्ये महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीच्या मालमत्तेस अरपूर प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे चक्रीवादळा दरम्यान विजेचे खांब तसेच वीज वाहिन्या कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे वादळानंतर वीज प्रवठा पूर्ववत करण्यास थोडा वेळ लागू शकतो याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी तिन्ही वीज कंपन्यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून संचालक दर्जाचा नोडल अधिकारी नेमला आहे तसेच नियंत्रण कक्षाद्वारे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे वादळ प्रभावित भागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दक्षतेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व अधिकारी कर्मचारी कंत्राटदार व त्यांची यंत्रणा यांना वादळानंतरच्या परिस्थितीशी मुकाबला करण्याच्या सूचना केलेल्या आहेत वीज ही अत्यावश्यक बाब असल्याने केंद्र सरकारने वीज या घटकाला एन

राष्ट्रीय आपदा निवारण निधी मध्ये समाविष्ट करून राज्यातील वीज कंपन्याना तातडीने अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करावी कारण कोरोना लॉकडाऊन आणि आता निसर्ग वादळ या कठीण परिस्थितीतून लवकर बाहेर निघायचे असेल तर कर्जा ऐवजी केंद्र सरकारने अनुदान देऊन आधार द्यावा अशी मागणी डॉ नितीन राऊत यांनी केली आहे